राज्यपाल सी विद्यासागर राव केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाल्यामुळे आसाम आणि ईशान्य भारतातल्या नागरिकांचे अधिकार बाधित होणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली पुढच्या आठवड्यात येणार मकरसंक्रांत तसंच सिद्धरामेश्वराच्या गड्डा यात्रेसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या

या घोषणाबाजीमुळे झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज उपसभापतींनी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर काँप्रेस तसंच तुणमूल काँप्रेस पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या विधेयकाबाबत गृहमंत्र्यांनी सदनात येऊन निवेदन द्यावं अशी मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी ग्रहमंत्री दुपारी निवेदन देऊ शकतील असं सांगितलं या गदारोळातच सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सवर्ण आरक्षण विधेयक सादर केलं विधेयक सादर होत असतानाही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे उपसभापतींना सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

बीड जिल्ह्यातल्या म्हाळसजवळा इथल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी संवाद साधला पशुधन वाचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं तीस ट्रक चारा या शेतकऱ्यांना देत असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं सत्ता असो वा नसो आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

यामध्ये मराठवाड्यातल्या सतरा गावांचा समावेश आहे

मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते या योजनेसाठी एकशे सत्तर किलोमीटरची वितरण जलवाहिनी तसंच तीन ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली

विधानसभेच्या ऐंशी जागा स्वतंत्रपणे लढवणार असल्याचंही या पक्षानं म्हटलं आहे राजकीय दहशतवाद आणि घराणेशाही याविरुद्ध लढा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या पक्षाचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख रमेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं

समाजाच्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यासह बैठक घेण्याची मागणी पूर्ण होत नसल्याची तक्रार अन्सारी यांनी केली आहे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणीही या संघटनेनं केली आहे